संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे

दादर हिंदमाता शीव परळ वांद्रे कांदिवली बोरीवली चेंबूर विलेपालेे किंग्ज सर्कल प्रतीक्षानगर एन्टॉप हिल कुर्ला एसटी आगार सांताक्रुझ मिलन सबवे आदी ठिकाणी पाणी भरलं पालघर जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांती नंतर पावसानं दोन तीन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली रात्री पासून जोरदार पाऊस कोसळत आहे बोईसर धनानी नगर मधल्या अनेक सखल भागांत पाणी साचलंय

सावित्री अंबा कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे महाड नागोठणे रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत

राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी भरलं आहे समुद्रातल्या वादळी वातावरणामुळे मच्छीमारी ठप्प झाली असून मच्छीमारी नौकांनी समुद्रात जायचं टाळलं आहे मुंबई रायगडमधल्या मच्छीमारी नौका जयगड बंदरात आश्रयासाठी आल्या आहेत सिंधुद्र्गातही सकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतली

पावसामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असून कोयना वीर कन्हेर आणि उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे

नदीपात्रात पाण्याची पाति वाढत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ी शारा देण्यात आला आहे लालबाग परळ कुर्ला ठाणे उरण महाड िक्व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथक मदतीसाठी कार्यान्वित झाली आहेत

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत

त्यानंतर संध्याकाळी पावणेपाच वाजता भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्यानं भामरागडसह तालुक्यातल्या अन्य गावांचा संपर्क बाह्य जगताशी तुटला आहे पुलावर तीन ते चार फूट पाणी आहे

गडचिरोलीमधे मुसळधार पाऊस सूरू असून नगरपरिषद कार्यालय पाण्याखाली गेलं आहे

जालना शहरासह तालुक्यातल्या काही भागात आज दूपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला कोकण रेल्वे मार्गावरील नागोठाणे आणि नीरी स्थानकादरम्यान ट्रेकवर माती आल्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आले आहेत

आज रत्नागिरी दादर ही गाडी दीवा स्थानकापर्यंत धावेल तर दादर रत्नागिरी गाडी दिवा स्थानका वरुन सुटेल

मुंबई पश्चिम उपनगरी मार्गावरील वाहतूक धिम्या गतीनं सुरु झाली आहे

बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायद्यात म्हणजेच यू

ए मधे नुकत्याच केलेल्या दुरूस्त्यांनंतर प्रथमच अशी घोषणा केली असल्याचं गृहमंत्रालयाच्या अधिका यांनी सांगितलं शेअर बाजारात आज मोठे चढउतार होत राहिले

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरनिराळी राजकीय समीकरणं समोर येत असून राजकीय नेत्यांनी स्वपक्षाला सोडचिट्टी देऊन पक्षांतर करायची प्रक्रियाही वेग घेत आहे

राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे नेते छगन भूजबळ यांनी आपण आहोत त्या पक्षात खूश आहे असं सांगितल्यावर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना अर्थ उरत नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात बह्तांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाङ्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे